काँप्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली होती तिची सुनावणी करायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं आज नकार दिला मात्र या दोन्ही नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या तक्रारी फेटाळणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विविध आदेशां विरुद्ध सुश्मिता देव नव्यानं याचिका दाखल करु शकतील असं न्यायालयानं सांगितलं या तक्रारींबाबत निवडणूक आयोगानं आपला निर्णय दिला आहे त्यामुळे आता तो निर्णय मान्य नसेल तर त्याविरुद्ध नव्यानं याचिका दाखल करता येईल असं न्यायालयानं सांगितलं राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी वक्तव्य करताना सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ च्कीच्या पद्धतीनं दिल्याबद्दल काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं त्याबाबत आज नव्यान दिलेल्या तीन पानी प्रतिज्ञा पत्रात आपण सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात जास्त सन्मान आणि आदर करत असल्याचं राह्ल गांधी यांनी म्हटलं आहे भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी याबाबत न्यायालयाच्या बेअदबीचा फौजदारी खटला दाखल केला आहे त्यावरची कारवाई थांबवावी अशी विनंतीही राहूल गांधी यांनी केली आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागाच्या विद्यमाने विज्ञान समागम या विज्ञान प्रदर्शनाचं उद्वाटन नीती आयोगाचे सदस्य डॉ विजय कुमार सारस्वत यांच्या हस्ते आज मुंबईत झालं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जागतिक दर्जाच्या संस्थांचा सहभाग यात असून भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान विषयक प्रगतीचं दर्शन घडवणारे प्रकल्प त्यात मांडण्यात आले आहेत

त्यानंतर बंगळुरु कोलकाता आणि नवी दिल्ली अं हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे आज जागतिक रेडक्रॉस दिन आहे जगभरातल्या रेडक्रॉस चळवळींनी केलेल्या चांगल्या कामांचा गौरव करण्यासाठी हा दिवस कार्याचा गौरव आणि स्वयंसेवी व्यक्तींनी निस्वार्थपणे केलेल्या लोकसेवेचा आदर म्हणून हा दिवस साजरा केला जातो

केर्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियंत्रण मंडळानं परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आहे

या रुग्णालयातली स्वच्छता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात जागृती तसंच रुणालयातल्या जैविक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट यात सर्वाधिक गुण मिळाल्यानं रुणालयाला प्रथम क्रमांक मिळाला असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणाची कामं न करणाऱ्या दहा ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीशी बजावल्या जात आहेत संबंधित ग्रामपंचायतींनी कामाच्या मागणीचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे सादर केले ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले मात्र मंजुरीनंतर कामं करण्यात ग्रामपंचायतींनी टाळाटाळ केली आहे अशा ग्रामपंचायतींना नोटीसा पाठवल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे